शेतीविषयक आध्निक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशानं क्रषी प्रदर्शन किसनला आजपासून प्ण्यात सुरुवात झाली

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतक यांमधल्या पहिल्या गटाच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले

प्णे महापालिका आणि प्णे सिटी कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल सक्षम प्रकल्पाच्या नवीन दोन बसेसचे उद्घाटन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज झालं

प्णेकरांच्या रस्ते पाणी आणि वाहतूक या विषयातील अडचणी कमी व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सभागृहनेते धीरज घाटे यांनी म्हटलं आहे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज घाटे यांना सभागृहनेता आणि भाजप गटनेता पदाच्या नियुक्तीचे पत्र दिलं यानंतर घाटे यांनी सभागृह नेते पदाचा पदभार स्वीकारला

शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर पे अँड पार्क योजना राबवण्यात येणार आहे ही योजना कोणत्या रस्त्यांवर राबवायची याचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत होणार असून त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून ही योजना सुरु करण्यात येईल येईल असं अग्रवाल यांनी सांगितलं

पुणे शहर पश्चिम विभागाचे प्रवर अधिक्षक डाकघर यांच्या कार्यालयात ही डाक अदालत भरेल कात्रज धनकवडी सिंहगड रस्ता पुणे शहर गणेशखिंड डेक्कन जिमखाना कोथरुड आदी टपाल कार्यालयांबद्दल असलेल्या तक्रारींचे निराकरण या अदालत मध्ये करण्यात येईल या भागाताल कार्यालयांमध्ये तक्रार देऊन सहा आठवडे उलटून गेले तरीही तक्रारींचे निराकरण झालेले नाही

आर्टिफिशियल इंटीलिजन्सच्या युगास सुरुवात झाली असून ते मानवी जीवनात आमुलाग्र बदल होण्यास कारणीभुत ठरेल अस मत गुन्हे अनवेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस महासंचालक अत्लचंद्र कुलकर्णी यांनी आज प्ण्यात व्यक्त केलं

त्याच्या उद्घाटन करताना ते बोलत होते वैश्विक आरोग्य संरक्षण दिवस उद्या जगभर साजरा करण्यात येत आहे या पार्श्वभ्मीवर राज्यातील आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत हा दिवस साजरा करावा अशा सूचना राष्ट्रीय स्वास्थ प्राधिकरणाकड्रन प्राप्त झाल्या आहेत

किराणा घराण्याचे गायक पंडित फिरोझ दस्तूर यांचं हे जन्मशताब्दी वर्ष असल्यानं या वर्षीचा महोत्सव त्यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात आला आहे आजच्या कार्यक्रमांत डॉक्र जयंती कुमरेश यांच्या वीणावादनानं रसिकांना मंत्रमुग्घ केलं तर अर्चना कान्हेरे यांनी जोगकंस रागांत गायन केलं पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनानं आजच्या पहिल्या सत्राची सांगता होणार आहे हवामान पुणे आणि परिसरांत आज आकाश अंशाता ढगाळ होतं

नमस्कार